मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर

राजीव आणि जर्मनीचे मुंबईतले वाणिज्यदूत जे मोहार्ड यांनी करारावर स्वाक्षरी केली मुंबईकरांसोबतच ठाणेकरांचाही दैनंदिन प्रवास आरामदायी आणि गतिमान होण्यासाठी उपयुक्त ठरणारा हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली हा प्रकल्प मुंबई महानगर परसिरातल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवेल असं ते म्हणाले

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ही माहिती दिली या वर्गांमधली मुलं मोठी असल्यानं सुरक्षित अंतर मास्कचा वापर आदी नियम पाळले जातील विद्यार्थी संख्येबाबत नियंत्रण करणं शक्य होईल असं त्या म्हणाल्या अकरावीच्या प्रवेशाबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं राज्याचे महाधिवक्ता आणि विधी विभागाच्या सूचनेनुसार प्रवेश प्रक्रियेबाबत निर्णय घेतला जाणार आहे

शालेय शिक्षण विभागानं काल याबाबतचा आदेश जारी केला शैक्षणिक कामकाजाचे एकूण दिवस लक्षात घेता फक्त दिवाळीच्या महत्त्वाच्या दिवशीच सुरी देण्याचा निर्णय घेतला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हाक्रिं आहे दरम्यान शिक्षण क्षेत्रातल्या विविध संघज्ञांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत किमान पंधरा दिवस दिवाळी सुपी देण्याची मागणी केली आहे राज्य सरकार पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे कोविड संसर्गानं निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुिियांना आज मुंबईत डॉ श्रीकांत शिंदे फोंडेशनकडून मदत करण्यात आली त्यावेळी शिंदे बोलत होते औरंगाबाद क्विले दैनिक सामनाचे पत्रकार दिवंगत राहूल डोलारे यांच्यासह अनेक पत्रकारांच्या कुट्डीयांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले कुट्डीय उपस्थित राहू न शकलेल्या दिवंगत पत्रकारांचे धनादेश पत्रकार संघ ज्ञाच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हातिं आहे

ते आज सांगली केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसनं आयोजित केलेल्या ट्रद्व उ रस्तीत बोलत होते

राज्यातल्या दीड लाख साखर कामगारांनी बेमूदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे आज सांगली साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि कामगार महासंघ यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

साखर कामगारांच्या पगार वाढीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याची मागणी व्यवस्थापनानं त्यावेळी मान्य केली पण त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही त्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय साखर कामगारांनी घेतला आहे

कराडमधल्या सहकार मंत्र्यांच्या सह्याद्री साखर कारखान्यापासून या संपाला सुरुवात होणार आहे राज्यात कुठंही रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही असा खाारा राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी दिला आहे छगन भूजबळ आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून आज त्यांनी बातमीदारांशी बोलताना हा श्रारा दिला राज्यात कुठंही रेशनचा काळाबाजार होत असेल तर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत असं त्यांनी सांगितलं हिवाळी अधिवेशनाबाबत भूजबळ म्हणाले की नागपूरमधल्या आमदार निवासात कोविड सें वि सुरू आहे तसंच कोविडचे विलागीकरण कक्ष तयार केलेलं आहे त्यामुळे नागप्रला अधिवेशन नको अशी मागणी आहे नाशिक स्माधिसिधिया प्रकल्पाबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहे त्यामुळे शासन यात लक्ष घालून चौकशी करेल असं भुजबळ म्हणाले

कोरोना बाधेमुळे आज दोन रूग्णांचा मृत्यू झाला

त्याअंतर्गत नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नागरिकांना मास्क लावणं सुरक्षित अंतर राखणं आणि हात धुणं या त्रिसूतीचं पालन करण्याचं आवाहन केलं परकीय गुंतवणूकदार संस्थांनी निधीचा ओघ कायम राखल्यानं मुंबई शेअर बाजारात आज सलग पाचव्या सत्रात तेजी कायम राहिली

नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमधे कांद्याच्या भावात घसरण कायम आहे

काल प्रति क्विं

अर्नब गोस्वामीला विधीमंडळाच्या हक्कभंगासंदर्भातली नोशिस त्यानं सर्वोच्च न्यायालयाला का दाखवली अशी विचारणा केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज विधिमंडळ सचीवांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली अर्णब गोस्वामी यानं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्या विरोधात अर्वाच्य भाषा वापरली असा आरोप करत शिवसेना खासदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव सर्प बेरमधे दिला होता त्यावर अर्नबला ही नोशिस बजावली होती या हक्कभंग प्रकरणी त्याला अ किपासून तात्पुरतं संरक्षण आज सर्वोच्च न्यायालयानं दिलं

उद्या त्यावर सुनावणी होणार आहे त्यामुळे अर्णब यांना द्सऱ्या दिवशीही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही न्यायमूर्ती एस

शिंदे आणि न्यायमूर्ती एम

बालविवाह प्रतिबंध कायदा या दिवसाचं औचित्य साधून मर्जिक बस डिया फाउंडेशनच्या वतीनं चंद्रप्र जिल्ह्यातल्या पळसगाव श्व पालकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशानं रस्तीचं आयोजन केलं होतं या रस्तीत शालेय विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी होऊन संदेश देत होते

या कार्यक्रमाला पालक तसंच गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला